ते चिंचवड श्विं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा असून त्यांच्या विचारांमुळेच आपल्याला प्रेरणा मिळाल्यानं प्रत्येक काम करताना सकारात्मक विचार करत असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं चित्रपट हे फार शक्तिशाली माध्यम आहे कारण खऱ्या आयुष्यापेक्षा अधिक चित्तवेधक गोष्टी त्यात मांडता येतात मात्र हल्ली जगात लोकांच्या आयुष्यातच एवढ्या लक्षवेधी आणि विचित्र गोष्टी घडत असतात अशा परिस्थितीत वेगळेपण जपत नवनिर्मिती करणे हे लेखक दिग्दर्शकांपुढील आव्हान झाले आहे असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक आर बाल्की यांनी आज पुण्यात व्यक्त केलं

सारथी अर्थात छन्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवावीया मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांनी सुरू केलेले उपोषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले आहे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांची भेट घेऊन सारथीची स्वायत्तता कायम राहणार असल्याचं सांगितलं भारत संचार निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून विविध हप्त्यांची रक्कम दरमहा कापून घेण्यात येते

तर पुणे विभागाच्या कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्यांचा पगारही अद्याप झालेला नाही कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यांनंतर कर्जाची रक्कम वसूल करण्याचेही आवाहन बी एस एन एल पुढे आहे

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत कार्यकर्त्यांनी जनतेला हा विषय समजावून सांगायला पाहिजे असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्बुद्धे यांनी व्यक्त केलं नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयावर आज पुण्यात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते खासदार गिरीश बापट भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष माधुरी मिसाळ संघटन मंत्री रवी अनासपुरे आदी यावेळी उपस्थित होते

ती उद्यापासून लागू होणार आहे कल्याणकारी दूध संघांच्या पुण्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता

आज महाराष्ट्र आणि मुंबई संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत आगेकूच कायम राखली याबरोबरच आंध्रप्रदेश आणि बेंगळूरू या संघांनी विजय मिळवला पीवायसी जिमखाना क्लबच्या कोर्टवर राष्ट्रीय बिलियर्डस आणि स्नुकर स्पर्धा आजपासुन सुरु झाल्या आहेत यामध्ये ज्युनियर गटात महाराष्ट्रातल्या जयराम अमाने यानं विजयी सलामी देत पहील्या पात्रता फेरीचा अडसर दुर केला तर सबज्युनियर गटात आरव संचेतीचं आव्हान संपुष्टात आलं

नमस्कार